जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार लोकसंख्येच्या तुलनेत भारतात कोविड रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर जागतिक सरासरीपेक्षा बराच कमी

शेतमालाला वाजवी भाव मिळावा यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचा निर्वाळा

पुलवामा हल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सातव्या आरोपीला अटक

अमेरिकेत हे प्रमाण साडेआठ हजार ब्राझिलमध्ये साडेसात हजार तर स्पेनमध्ये साडेपाच हजाराच्या आसपास जातं

देशभरात कोविड प्रतिबंधासाठी ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत त्यांचे चांगले परिणाम दिसू लागले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या तुलनेत सातत्यानं वाढते आहे

या पैकी कोव्हॅक्सीन ही लस भारत बायोटेक इंटरनॅशनलनं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या भागिदारीत विकसित केली असून झायकोव्ह डी ही लस झायडस कॅडिला या कंपनीनं विकसित केली आहे कोव्हॅक्सीन लसीच्या निर्मिती प्रक्रियेत पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचंही मोलाचं योगदान आहे या दोन्ही लसींच्या मानवी चाचण्यांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी प्रक्रीया आज सुरू झाली

या चाचणीतून लसीची उपयुक्तता आणि सुरक्षितता तपासली जाईल कोविड कर्नाटक प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवा असा सल्ला केंद्रीय पथकानं कर्नाटक सरकारला दिला आहे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांच्या नेतृत्वाखालील या पथकानं आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची भेट घेऊन कोविड प्रतिबंधासाठी राज्यसरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली मुख्यमंत्री महाराष्ट्र पनवेल इथं साडेआठ लाख चौरस फूट जागेवर उभारण्यात आलेल्या आशियातील सर्वात मोठ्या योट्टा डेटा सेन्टरचं ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या हस्ते काल झालं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यामध्ये सहभागी झाले होते हिरानंदानी उद्योगसमूहातर्फे हे केंद्र उभारण्यात आल आहे राज्यशासनाने डेटावर आधारित अर्थव्यवस्थेला प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे राज्यातील बांधकाम अभियांत्रिकी उद्योगांना जागतिक पातळीवर सेवा देण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणून डेटा सेन्टर्स उभारणीला सरकार प्राधान्य देत आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली शैक्षणिक दर्जा कायम राखण्यासाठी अभ्यासक्रमात कपात करताना त्याचा गाभा कायम ठेवण्यात आला आहे असं निशंक यांनी स्पष्ट केलं

नीती आयोगाचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते

बांबच्या बाटल्या पर्यावरणासाठी घातक ठरलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांना त्रिपुरातल्या बांबू कारागिरांनी पर्यावरण स्नेही बाटल्यांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे या बांबूच्या बाटल्यांबाबतचा हा वृत्तांत गेल्या आठवड्यात अभिनेत्री रविना टंडनन त्रिपुरातून बांबूच्या बाटलीची मागणी नोंदवल्यानंतर स्थानिक कलावंतांना रोजगार उपलब्ध करून देणारा बांबूच्या बाटल्यांचा हा पर्यावरण स्नेही उपक्रम चर्चेत आला भारतीय वन सेवेतले अधिकारी प्रसाद राव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे या बाटल्यांवर योग्य प्रक्रीया केलेली असते पाण्याचा बाबूशी थेट संपर्क येत नाही असं राव यांनी आकाशावाणीशी बोलताना सांगितलं

आकाशवाणी बातम्यांसाठी अगरताळ्याहून रीना नॉगमैथामसह सविता म्हसकर पुणे

नव्या प्रकल्पाला आजच्या करारामुळे अधिक बळ मिळेल असं अर्थव्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव समीरकुमार खरे यांनी आज करारावर स्वाक्षरी केल्यानंतर बोलताना सांगितलं वाहतूक प्रकल्प पत्र लिहिण्यात वेळ घालवण्यापेक्षा संबंधितांनी एकत्र बसून निर्णय घेतले तर कामं लवकर मार्गी लागतील असं मत केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी व्यक्त केलं गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत पायाभुत सोयिसुविधांशी संबंधित मंत्रीगटाची बैठक झाली या बैठकित ते बोलत होते रेल्वे मंत्री पियुष गोयल पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि रस्ते वाहतुक राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग या बैठकिला उपस्थित होते

वनपरवान्यांबाबत पर्यावरण मंत्रालयांच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यामधील वन अधिकाऱ्याना द्यावे अशी विनंती या बैठकीत जावडेकर यांना करण्यात आली

चित्रीकरणासाठी सरकार लवकरच काही सवलतीही जाहीर करणार असल्याचंही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं कृषी शेतकऱ्यांच्या उत्पादनांना वाजवी भाव मिळावा यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतं आहे असा निर्वाळा कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज दिला उत्तर प्रदेशातल्या बदाऊं जिल्ह्यात डाटागंज इथं उभारण्यात आलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन तोमर यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणाली मार्फत झालं नव्या सुधारणांमुळे शेतकरी आता आपला माल देशात कुठेही जिथे योग्य दाम मिळेल तिथे विकू शकतील असं ते यावेळी बोलताना म्हणाले शेतकऱ्यांनी जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं कीटकनाशकांचा वापर गरजेपुरताच करावा खतं आवश्यकतेनुसारच वापरावी यासाठी कृषी विज्ञान केंद्रं मोलाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले

दरम्यान नॅनोतंत्रज्ञानावर आधारित कृषि निविष्ठांच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना आज विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन आणि कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या उपस्थितीत जारी करण्यात आल्या नॅनो तंत्रज्ञानावर आधारित निविष्ठांमुळे पोषक रसायनांचा अवाजवी वापर थांबून जमिनीची गुणवत्ता कायम राखताना शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही कपात शक्य होणार आहे पुलवामा अटक पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणात आज राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आणखी एका आरोपीला अटक केली

अजित पवार महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली नागपूरमधील काटोल इथं राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही पवार यांनी सांगितलं

गृह विभागाकडून आठ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता पवार यांनी त्यात आणखी दोन हजार जागा वाढवून भरती प्रक्रिया वर्षभरात पूर्ण करण्याचे आदेश दिले

बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते

सीमाशल्क केंद्रिय प्रत्यक्ष कर आणि सीमाशूल्क मंडळानं विकसित केलेल्या अत्याधूनिक यंत्रणांमुळे आता आयात आणि निर्यात परवान्यांचं काम अधिक गतीन होऊ शकेल मंडळाचे अध्यक्ष अजीतकुमार यांच्या हस्ते केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळेनं विकसित केलेल्या या यंत्रणांच्या प्रत्यक्ष वापराचा आजपासून शुभारंभ झाला दीपगृह आतापर्यंत जहाजांना दिशा दाखवणारी दीपगृहं आता पर्यटनाला नवी दिशा देणार आहेत